जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थानी केली विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी महिलांसाठीच्या आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य यंत्रणेसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त अशा विविध उपक्रमांचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्धा जि सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याला पाकिस्तानी गुप्पचर संस्था आयएसआयचा पाठिंबा असल्याचा लष्कराचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनीही केलं अभिवादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत अनेक विकास प्रकल्पांचा प्रारंभ केला वाराणसीतल्या डिझेल लोकोमो ी ह कार्यशाळेत डिझेल इंजिनातून परीवर्तन केलेल्या पहिल्या विद्युत इंजिनाला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर त्यांनी या परिसराची पाहणीही केली या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्र्यांनी गोवर्धन इथं संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थानी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली संत रविदास यांना अभिवादन करताना प्रधानमंत्र्यांनी बंधुभाव आणि मानवतेची सेवा या त्यांच्या मूल्यांचा आवर्जून उल्लेख केला संत रविदासांच्या कल्पनेतला भारत देश प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपलं सरकार गेली साडेचार वर्षं अविरत प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयुक अशा विविध उपक्रमांचं उद्वाजे केलं

या यंत्रणेअंतर्गत प्रत्येक राज्याला एक समर्पीत आपत्कालीन प्रतिसाद केंद्र उभारावं लागणार आहे स्मा कोनवर असलेलं पॉवर ब तीन वेळा दाबून नागरिकांना यंत्रणेशी तातडीनं संपर्क साधता येईल

ही यंत्रणा जिल्हा स्तरावरच्या केंद्रांशी जोडली जाणार असून प्रतिसाद वाहनांमार्फत गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवली जाणार आहे या कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी लैंगिक गुन्द्यांच्या तपासासाठी मागोवा यंत्रणा आणि सुरक्षित शहरासाठी देखरेख करणाऱ्या पोरिक्सचंही उद्वाज केलं तसंच राज्यांसाठी डीएनए विश्लेषण सुविधेचंही उद्वाज केलं पुलवामा इथं सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या शंभर तासाच्या आतच या हल्ल्यात सहभागी असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघ जैच्या कमांडरला ठार केल्याची माहिती लष्करानं आज दिली काल पिंगालीना इथं झालेल्या चकमकीत हल्ल्यातला सहभागी कामरान या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला अशी माहिती लेप उं उं उं जनरल के

धिल्लन यांनी आज श्रीनगरमध्ये घेतलेल्या वार्ताहर परिषदेत दिली पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघ जेच्या म्होरक्याला पाकिस्तानची गुप्तचर संघात्रा आयएसआयचा पाठिंबा आहे असं ते म्हणाले सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यासंदर्भात अधिक तपास सुरु असून अन्य कोणाचा या हल्ल्यात सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असं धिल्लन यांनी सांगितलं दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या आपल्या मुलांना आत्मसंमर्पण करायला सांगा असं आवाहन धिल्लन यांनी या मुलांच्या पालकांना या वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून केलं पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी आज तीन तासांसाठी शिथिल करण्यात आली होती दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात निदर्शनं करताना घडलेल्या काही हिसक घ ञांनंतर शुक्रवारपासून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे गेले पाच दिवस लागू असलेली संचारबंदी आज सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड या काळात शिथिल करण्यात आली नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी संचारबंदी काही काळासाठी शिथिल केल्याचं जिल्हा दंडाधिकाऱ्यानी सांगितलं या परिसरात जमावबंदीचा आदेशही लागू केला असून नागरिकांनी शांतता राखावीं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सीबीआयच्या अंतरिम संचालकपदी एम नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फे ळली या पदावर पूर्ण वेळ संचालकाची नेमणूक झाल्यानंतर आता या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाला वाव नसल्याचं न्यायमूर्ती अरूण मिश्रा आणि विनीत सरन यांच्या पिठानं सांगितलं

या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना यापूर्वीच निवडणूक आयोगानं बिहार सरकारला केल्या होत्या यातले अनेक अधिकारी एकाच पदावर तीन वर्षापेक्षा अधिक काळ होते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी होत आहे यानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त शिवरायांना आदरांजली वाहिली आहे साहस आणि वीरतेचं प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांची युद्धकला प्रशासकीय कौशल्य आणि महिलांप्रती असणारा सन्मान अनुकरणीय आहे त्यांचं कार्य प्रत्येक भारतीयाला निरंतर प्रेरणा देत राहील असं उपराष्ट्रपतींनी प्रिउवरून म्हा कें आहे सत्य आणि न्यायासाठी लढलेले शिवाजी महाराज एक आदर्श शासक आणि सच्चे देशभक होते असं प्रधानमंत्र्यांनी विउवरून आदरांजली वाहताना म्हा क्रिं आहे राज्यभर शिवजयंतीचा उत्साह असून शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार शिवाजीराव आढळराव पार्शिल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज गुरू रविदास जयंती साजरी केली जात आहे

त्यांच्या जयंतीनिमित्त वाराणसीमध्ये गोवर्धनपूर इथल्या श्री गुरू रविदास जन्मस्थान मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो रविदास जयंतीनिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत गुरू रविदास यांनी शांतता सलोखा आणि बंधुभावाची शिकवण दिली भारतीयांनी त्यांच्या शिकवणीचं पालन करावं आणि मानवता तसंच सामाजिक समानता या मूल्यांची जोपासना करावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे आज माधी पौर्णिमेनिमित्त प्रयागराज इथं कुंभ मेळ्यातलं पाचवं स्नान सुरु आहे

संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर गेल्या महिनाभराचा कुंभमेळ्यातला मुक्काम संपवून हे भाविक आपापल्या घरी परत जातील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्ड्वभूमीवर कुंभमेळ्याच्या ठिकाणी विशेष खबरदारी धेण्यात आली आहे केंद्रीय निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत प्रयागराज मधल्या शैक्षणिक संस्था कालपासून तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले आहेत सुमारे दीड कोर्टीभाविक आज स्नान करतील असा अंदाज आहे

सोलापुरहुन तुळजापूरच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारवर मळीचा ट्रक उला झा आणि हा अपघात झाला जखमींवर उस्मानाबादच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत

मर्यादित लेखापरीक्षण आढाव्याच्या आधारे आणि सध्याच्या आर्थिक भांडवली चौकात हा निर्णय घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हा जिं आहे बल्गेरिया मोरक्कोसह तीन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम धिऱ्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज स्पेनची राजधानी माद्रिद इथं काल पोहोचल्या त्यांनी काल स्पेनमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बीन सलमान बीन अब्दुल्लाजीझ अल सौद दोन दिवसांच्या भारत भे पेसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल होणार आहेत त्यांच्यासोबत मंत्री वरीष्ठ अधिकारी आणि सौदीमधल्या आघाडीच्या उद्योजकांचा समावेश असलेलं शिष्टमंडळही असेल अरूणाचल प्रदेशमध्ये तवांग जिल्ह्यात जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे गेले तीन दिवस झालेल्या बर्फवृष्टीमुळे जसवंतगढ आणि सेला दरम्यानच्या रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे